ते आज कर्नाटकात बागंरपेट इथं प्रचारसभेत बोलत होते लोकशाहीचा आत्मा नष्ट करण्याचं काम कॉंप्रेस करत आहे असंही ते म्हणाले

भारतीय बँकांचं अब्जावधि रुपयांचं कर्ज बुडवून परदेशी पळालेला दारु व्यापारी विजय मल्ल्या याच्या विरोधात भारतीय बँकांनी ब्रिटनमध्ये दाखल केलेला खटला मल्ल्या हरला आहे या प्रकरणी भारतीय न्यायालयानं दिलेला निकाल कायम ठेवत ब्रिटनमधल्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अँड्रयू हेनशॉ यांनी कायम ठेवला आणि मल्ल्याकडून आपली रक्कम वसूल करण्याचा अधिकार भारतीय बँकांना असल्याचं सांगितलं त्याचप्रमाणे मल्ल्या याच्या जगभरातल्या मालमतेतांवर टाच आणण्याचा आदेश मागं घ्यायला नकार दिला न्यायालयाच्या या निर्णयामुळे मल्ल्यानं बुडवलेला पैसा वसूल करण्याचा मार्ग बँकांना खुला झाला आहे

दरम्यान परदेशी चलन विनिमय अधिनियम कायद्याचा भंग केल्याप्रकरणी नवी दिल्ली इथल्या न्यायालयानं मल्ल्या याच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा नवा आदेश जारी केला आहे मुख्य महानगर दंडाधिकारी दीपक शेरावत यांनी काल हा आदेश जारी केला

मंजूर झालेली सर्व कामं जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत लातूर जिल्ह्यात जलयूक्त शिवार योजनेचा फायदा जनतेला मिळत असून तीन वर्षांपूर्वी ज्या लातूर शहराला रेल्वेनं पाणीपुरवठा करावा लागला त्याच शहरासाठी एक आणि जिल्ह्यातल्या दहा तालुक्यांसाठी एक टँकर पाण्याची आवश्यकता आता भासत आहे गेल्या दोन वर्षात सामाजिक संस्था आणि संघटनांनी लोकसहभागातुन नद्या नाले ओढ्याचं सरळीकरण आणि खोलीकरण केल्यामुळे जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढली आहे असं निवासी उपजिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे यांनी सांगितलं

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथं अल्पवयीन मुलं वाहनं चालवत असताना पोलिसांना आढळून आली

नाशिक मुंबई पंचवटी एक्सप्रेस आजपासून नव्या स्वरूपात दाखल झाली सकाळी सव्वा सात वाजता नाशिकरोड स्थानकात दाखल झालेल्या पंचवटी एक्सप्रेसचं प्रवाशांनी मोठ्या जलौषात स्वागत केलं

सर्व डब्यांमध्ये बॉयोटॉयलेट सुविधा उपलब्ध आहे दोन डब्यांना जोडणारे दरवाजे पारदर्शक आहेत गाडीत सीसीटीव्ही बसवले असून टू बाय श्री आसन व्यवस्था आणि साऊंड सिस्टिम अशी गाडीची रचना करण्यात आली आहे पंचवटी एक्सप्रेसला आदर्श एक्सप्रेस बनविणारे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांचं आज नाशिकरोड रेल्वे स्थानकावरच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

नव्या रूपातल्या पंचवटी एक्सप्रेसच्या स्वागतासाठी गांधी रेल्वेस्थानकावर आले होते मात्र गाडी स्थानकात येण्यापूर्वीच ते रेल्वे स्थानकावर कोसळले गांधी यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नाशिकमधले जेष्ठ रंगकर्मी आणि शिल्पकार नेताजी आबाजी भोईर यांचं आज पहाटे वार्धक्यानं निधन झालं

नाशिकच्या नाट्य चळवळीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान होतं ठासून सांगितलं पाहिजे लाल कंदील रामराज्य अंतरी ही त्यांनी लिहिलेली नाटकं गाजली विजय नाट्य मंडळाच्या माध्यमातून स्वलिखित आणि दिग्दर्शित नाटकात त्यांनी भूमिका वठवल्या शिल्पकार असल्यामुळे त्यांच्या नाटकांचं भव्य दिव्य नेपथ्य हे प्रेक्षकांसाठी प्रमुख आकर्षण असायचं त्यांच्या अनेक नाटकांना तसंच त्यांना वैयक्तिकरित्या अनेक बक्षिसं मिळाली नाट्य क्षेत्राबरोबर शिल्पकलेत देखील भोईर यांचं योगदान होतं राज्यभरातून गणेश मंडळांचे कार्यकर्ते त्यांच्याकडून मूर्ती बनवून घेत